विधानसभेत ग्वाही

राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण मराठीतून केलं सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यावर्षी महाराष्ट्र आपल्या राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासनानं प्रभावी उपायजोजना आखून कोरोनावर नियंत्रण आणलं असून नागरिकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं राज्यभरात सुरू असलेल्या उपाय योजनांची जंत्री त्यांनी सादर केली अर्थव्यवस्था मंदावली केंद्राकडे थकबाकी राहिलीय महसुलात लक्षणीय घट झालीय मात्र तरीही सरकारनं केलेल्या शिधावाटपासह शिवभोजन शेतकरी अर्थ साहाय्य आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला नैसर्गिक आपत्ती केंद्र निधी मिळावा म्हणून पाठपुरावा विविध प्रकारच्या मदतीपोटी पंधरा हजार कोटी रुपयांचं सहाय्य ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न हेही त्यांनी नमूद केलं राज्याच्या मागास भागाच्या विकासाकरता स्थापन केलेल्या वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडनवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरलं तर विधान परिषद नियुक्तीसाठी मंत्रिमंडळात मंजुरी मिळालेल्या बारा नावांना मंजुरी द्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडताच त्यालाही जोरदार आक्षेप घेत मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आम्ही भीक मागत नाही संवैधानिक हक्क मागत आहोत तिथल्या जनतेला तुमच्या राजकारणासाठी वेठीला का धरता राज्यपाल आणि सरकारनं ते पाहून घ्यावं असं ते म्हणाले त्यावर सरकार ही वैधानिक विकास मंडळे असावीत याच भूमिकेचं आहे पुढच्या अर्थसंकल्पात या भागाच्या निधी तरतुदीवरून काय ते कळलेच असं अजित पवार म्हणाले विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर निषेध करत सभात्याग केला विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचं संपूर्ण वाटप केलं जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाङ्याला संपूर्ण निधी दिला जाईल विदर्भ मराठवाङ्याच्या सर्वकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरच्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील असं त्यांनी सांगितलं कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही पवार यांनी दिली विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचं ध्येय आहे त्यासाठी विधान परिषदेवर राज्य सरकारनं शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीनं होणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं विधानसभा सदस्य पदी राहिलेल्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी मांडला त्यावर कोणतीही भाषणे न होता तो समंत करण्यात आला राज्यपाल अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवणे राज्यपालांकडून मंजूरी मिळालेल्या विधेयकाची माहिती तालिका अध्यक्ष नावांची घोषणा या चालू वर्षासाठी पूरवणी मागण्या आदी कामकाजही यावेळी झालं

तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँप्रेसचे भाई जगताप यांनी मांडला या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज तालिका सभापती म्हणून गोपीकिशन बाजोरिया सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा केली त्यापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे अभिजित वंजारी या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहाला करून दिला

गो वैद्य आणि अनंत तरे या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहानं आज मंजूर केला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला या शोकप्रस्तावावर बोलण्याची परवानगी सदस्यांना द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली तसंच लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा अशा इतर कार्यक्रमांचा समावेश कामकाजात करावा अशी मागणी दरेकर यांनी सभापतींकडे केली मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता दरेकर यांची मागणी मान्य करता येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं

यासोबतच शासकीय लसीकरण केंद्रांसोबतच खाजगी लसीकरण केंद्रावर लस द्यायलाही आजपासून सुरुवात झाली ज्येष्ठ नागरिक आणि पात्र सामान्य नागरिकांना लसीकरणापूर्वी कोविन या अखिर स्वतःची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठीची वेळ ठरवून घेणं बंधनकारक आहे राज्यात कोरोना उपाययोजना यशस्वीरित्या राबवतानाच लसीकरणाला गती देणं अर्थव्यवस्थेला चालना देत महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करुन ते वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याचं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज सांगितलं मुख्य सचिव कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते मुख्य सचिवांचे उपसचिव उदय चौधरी तसंच माजी मुख्य सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते

यानिमीत्तानं महिला सक्षमीकरणाच्या संबंधी विविध मुद्यांवरची चर्चा निश्वितच महत्वाची ठरते त्याच अनुषंगानं स्त्री शिक्षणाची गरज आणि त्याला मिळालं केंद्र सरकारचं पाठबळ याविषयी मुंबईतल्या एस एन डी टी

ते आज केंद्रीय अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी प्रस्तावित तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते

शेतीशी संबधित अन्न भाजीपाला फळं मत्स्योत्पादन अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रक्रियेवर सर्वाधिक भर द्यावा लागेल त्याचवेळी प्रक्रियाव्यवस्था सुधारणं तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या गावांजवळ आधुनिक साठवण सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे प्रक्रिया झालेल्या अन्नाकरता देशाच्या कृषीक्षेत्राचा जागतिक बाजारात विस्तार होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले

ही वाढ दीड टक्क्याची आहे

राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं मराठवाङ्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली राज्यात इतरत्र तापमान सरासरीच्या जवळपास होतं